जनजागृतीपर विविध कार्यक्रमांनी देशात मतदार दिन साजरा राष्ट्पती भाषण केंद्र सरकार शेतकरी आणि कामगारांच्या सबलीकरणासाठी कटिबद्ध असून नवीन कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज केले प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला आज त्यांनी देशातल्या नागरिकांना उद्देशून भाषण केले कोरोनासारखे मोठे संकट येऊनही भारत निराश झाला नाही डगमगला नाही तर सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी या संकटाशी देशाने सामना केला संकटातून नव्या संधी शोधल्या या कठीण काळातही कष्ट करून अन्न धान्य पिकवणारा आपला अन्नदाता शेतकरी देशाच्या संरक्षणासाठी प्रतिकूल वातावरणात सीमेवर कर्तव्य बजावणारे आपले जवान आणि जागतिक साथीने थैमान घातलेले असताना आपले जीव धोक्यात घालून रुग्णांचे प्राण वाचवणारे कोविड योद्धे वैज्ञानिक या सर्वांचा देश नेहमीच ऋणी राहील असे ते म्हणाले देशातल्या वैज्ञानिकांनी अत्यंत कमी कालावधीत कोरोनावरील लसीचे संशोधन करून आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले इतकेच नाही तर इतर अनेक देशांनाही लस आणि अन्य वैद्यकीय मदत दिली असे कोविंद म्हणाले कोरोना प्रतिबंधक लस सर्वांनी घ्या असे आवाहनही त्यांनी केले

या काळात आपण अनेक आव्हानांना तोंड दिले कोरोनामुळे आलेल्या अडचणींवर विविध क्षेत्रातल्या तज्ञांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मार्ग काढला केंद्र सरकारनेही अर्थ व्यवस्थेला उभारी देण्यसाठी अनेक पावले उचलली उद्यमशीलतेला चालना दिली त्यामुळे आता पुन्हा एकदा अर्थव्यवस्था उभारी घेईल असे संकेत दिसू लागले आहेत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देश असलेल्या भारताच्या नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत राष्ट्रपतींनी आपल्या भाषणाचा समारोप केला

राष्ट्रपती रामनाथ कोविंद या संचलनाची सलामी स्वीकारणार आहेत कोरोना संकटामुळे यंदाचा प्रजासत्ताक दिन दर वर्षीपेक्षा वेगळा असणार आहे कोविड संबंधी सर्व नियमांचे पालन करून यंदाचे संचलन होणार आहे संचलनाचा मार्गही दर वर्षीच्या तुलनेत कमी करण्यात आला आहे यंदा हे संचलन विजय चौकातूनच होणार आहे मात्र त्याची सांगता लाल किल्ल्याऐवजी नॅशनल स्टेडियमवर होणार आहे

हे काम प्रशंसनीय तर ठरेलच पण विनम्रतेने केलेल्या या कामात आणखीही अनेक लोक सहभागी होतील असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुलांना दिला पंतप्रधानांनी आज राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते कोरोना साथीच्या काळातही मुलांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे विशेष कौतुक आहे असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या बालकांची प्रशंसा केली देशातल्या उगवत्या पिढीने कोरोना संकटाचा सामना अधिक सकारात्मक दृष्टीकोनातून केला आहे असे मोदी म्हणाले हा पुरस्कार तुमच्या आयुष्यातला एक टप्पा आहे तुम्हाला अजून बराच पल्ला गाठायचा आहे तुम्ही सगळेजण एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेची सुंदर अभिव्यक्ती आहात देशासाठी निरंतर काम करत रहा असे मोदी यांनी मुलांना सांगितले

या व्यतिरिक्त समाज सेवा आणि बाल शौर्य पुरस्कारही दिले जाणार आहेत महाराष्ट्रातल्या पाच जणांचा पुरस्कार विजेत्या बालकांमध्ये समावेश आहे पुण्याच्या सोनित सिसोलेकर याला शैक्षणिक कामगिरीसाठी मुंबईच्या काम्या कार्तिकेयन हिला गिर्यारोहण क्षेत्रासाठी नांदेडच्या कामेश्वर वाघमारे याला शौर्य पुरस्कार तर नागपूरचा श्रीनभ अगरवाल आणि जळगांवचा अर्चित पाटील यांना नवोन्मेषासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे

नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार चिनी सैनिकांशी दोन हात करताना वीरमरण आलेले शहीद कर्नल संतोष बाबू यांना मरणोत्तर महावीरचक्र देण्यात येणार आहे

अन्य राज्य केंद्र शासित प्रदेश आणि सशस्त्र दलातील पोलीस कर्मचाऱ्यांनाही विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे अग्निशमन सेवा नागरिक सुरक्षा आणि होमगार्ड्सच्या जवानांना शौर्य आणि वैशिष्ट्यपूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक प्रदान केले जाते

राष्ट्रपती मतदार देशातील नागरिकांनी मतदानाच्या बहुमोल अधिकाराचा नेहमी आदर करावा असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांनी केले आहे ते आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नवी दिल्ली येथे एक कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते जगभरातील लोकांनी मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी खूप संघर्ष केला असून आपण सर्व जण देशाच्या घटना निर्मात्यांचे ऋणी असल्याचे कोविन्द यांनी म्हटले आहे

या निमित्त पुदूचेरी तामिळनाडू सिक्कीम आंध्रप्रदेश कर्नाटक मिझोराम मेघालय महाराष्ट्र आदी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार जनजागृती नवीन मतदार नाव नोंदणी यांसह विविध कार्यक्रम आयोजित प करण्यात आले होते

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून पर्यटन मंत्री प्रह्नादसिंग पटेल हे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत यावेळी विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील पर्यटन स्थळे पाककृती हस्तकला आणि इतर वैशिष्ट्ये असणारे प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे

प्रजासत्ताक दिनाच्या कवायतीची झलक आणि सशस्त्र दलाच्या संगीत वाद्य वृंदाची ध्वनिमुद्रित कला यावर उपलब्ध असणार आहे या अनोख्या भारत पर्वात विविध चित्रफिती चित्रपट प्रतिमा माहिती पुस्तिका आणि विविध संस्थांची माहिती देखील प्रदर्शित केली जाणार आहे

सलग तासांच्या या चर्चेत भारतीय लष्कराचे अधिकारी आणि चीनच्या सरकारी अधिकाऱ्यांनी भाग घेतला

मेनन यांनी ह्या शिष्टमंडळाचे प्रतिनिधित्व केले चीनने प्रत्यक्ष ताबारेषेचे पालन करावे आणि उत्तर लद्दाखजवळील सीमेवरील कारवाया थांबवाव्यात असे ते म्हणाले त्याचबरोबर चीनला शांघाय सहकार्य संघाच्या रशियामध्ये झालेल्या बैठकीच्या कराराची आठवण करून दिली ह्या बैठकीला परराष्ट्र मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते

अरुणाचल प्रदेश मणिपूर मिझोरम नागालँड आणि सिक्कीम या राज्यांमध्ये महसुलात कोणतीही तुट राहिलेली नाही

ढाका लस बांग्लादेश सरकार सिरम इन्स्टीटयुटकडून तीन कोटी लसी विकत घेणार आहे

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना येत्या बुधवारी लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करणार आहेत

यानिमित्ताने आज शिमला इथल्या ऐतिहासिक रिज मैदानावर एक समारंभ आयोजित करण्यात आला होता केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी वेळी बोलताना राज्याच्या विकासासाठी योगदान दिलेल्या सर्व माजी मुख्यमंत्र्यांचे स्मरण केले गडकरी फ्लॅगशिप आऊटलेट अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये नवीन विपणन मार्ग आणि निर्यातीच्या शक्यता लक्षात घेऊन सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाचे योगदान वाढवता येणे शक्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे ते आज नवी दिल्ली येथे खादी इंडियाच्या फ्लॅगशिप आउटलेटला दिलेल्या भेटी दरम्यान बोलत होते

पाच लाख कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल गाठण्याची क्षमता असलेल्या ग्रामीण उद्योग क्षेत्राला सक्षम बनवून लाखो जणांसाठी रोजगार निर्मिती करता येईल असेही ते म्हणाले या भेटीदरम्यान गडकरी यांनी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील महिला कारागीरांनी बनविलेल्या ग्रामीण उत्पादनाचे उद्घाटन केले

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार